ईशान्येकडच्या राज्याला देशाच्या तिर भागांशी जोडण्यासाठी केंद्रसरकार प्रयत्न करत असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं उडान सारख्या योजनांच्या माध्यमातून प्रवास सोपा आणि स्वस्त झाल्याचं ते म्हणाले

हा सिक्किममधला पहिला तर देशातला शंभरावा विमानतळ आहे राज्यात घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये गेले अकरा दिवस विराजमान झालेल्या गणेशमूर्तीचं काल विसर्जन झालं मुंबईसह पुणे कोल्हापूर आणि त्रिस्त्रही विसर्जनाच्या मिरवणुका रात्री उशीरापर्यंत सुरू होत्या आबालवृद्धांनी वाजतगाजत साश्रुनयनांनी गणरायाला निरोप दिला

गणेश विसर्जन करताना जालना जिल्ह्यात मोती तलावावर काल तीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता या मुलांच्या नातेवाईकांनी आज पालिका प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता त्यामुळे वातावरण काहीसं तणावपूर्ण झालं होतं याबाबतीत प्रशासनानं कुटुंबियांनसमवेत चर्चा केल्यानंतर मृतांच्या कुटूंबियांना आर्थिक मदत आणि वास्सांना नोकरीच्या लेखी आश्वासनानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतले

यवतमाळ श्रून कळंबच्या दिशेने सुध्दा मातीकाम सुरु करण्यात आल्यानं या कामाला वेग येणार आहे उस्मानाबाद जिल्ह्यात यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असून सगळ्या प्रकल्पांमधली पाणी पातळी खालावली आहे आणि खरिपाची पिकं वाया गेल्यात जमा आहेत असं प्रतिपादन करत या जिल्ह्याला दुष्काळग्रस्त जिल्हा घोषित करावं अशी मागणी जनता दल सेक्युलर या पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रेवण भोसले यांनी उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे

या अभिनव उपक्रमा अंतर्गत जिल्ह्यातील शेलूबाजार किन्हीराजा आसेगाव शेंद्रजना आणि केनवड खिल्या पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांना आरोग्यवर्धीनी केंद्र अर्थात हेल्थ अँड वेलनेस सेंटर मध्ये रूपांतरित करण्यात आलं आहे राज्यातल्या कुष्ठरुग्णांचं आजपासून सर्वेक्षण सुरू होत असून ही मोहीम येत्या नऊ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्य संचालक डॉक्टर संजीव कांबळे यांनी दिली आहे यासाठी एकाहत्तर हजार पथकं राज्यभरातल्या घराघरात भेट देऊन कुष्ठरोग्यांचा शोध घेणार असून त्यानंतर रुण आढळल्यास गरजेनुसार उपचारही देण्यात येणार आहेत राज्यातूनच नव्हे तर देशातून कुष्ठरोगाचं समूळ उच्चाटन करणं हे या मोहिमेचं उद्दिष्ट असून सगळ्या नागरिकांनी यामध्ये सहकार्य करावं असं डॉक्टर कांबळे यांनी म्हटलं आहे नौदलाचे अधिकारी आणि सीमेवर लढणारे जवान यांना एकमेकांच्या कामाची माहिती व्हावी आणि वेळप्रसंगी कृठल्याही संकटाला समोरं जाण्यासाठी त्यांची तयारी असावी या हेतूनं आज मुंबईत नौदल तळावर एक विशेष कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी नौदलाची लढाऊ नौका आयएनएस कोचीचे अधिकारी आणि जम्मू कश्मीरच्या लाईट ऊंट्रीच्या जवानांनी परस्परांशी संवाद साधून एकमेकांच्या कामातले बारकावे जाणून घेतले या मोहिमेमुळे केवळ वरिष्ठ श्रेणीतलेच नव्हे तर मध्यम आणि कनिष्ठ श्रेणीतले अधिकारीही एकमेकांच्या संपर्कात येऊ शकतील तसंच त्यायोगे संरक्षणक्षेत्रातली दोन माध्यमं जोडली जाऊ शकतील असं नौदलाच्या पश्चिम कमांडचेफ्लॅग ऑफिसर कंमाडिंग जि चीफ व्हाईस अँडमरल गिरीश लुथ्रा यांनी सांगितलं कोकण उत्तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी काल पाऊस झाला

येत्या दोन दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तूरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं सांगितलं